फडणविस यांच्याबरोबरच शिवसेनापक्षप्रमुख उद्दव ठाकरे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीतल्या सर्व घटकपक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आमचं हिंदुत्व जाती धर्मा पल्याडचं आहे असा दावा फडणविस यांनी यावेळी केला तर देव देश आणि धर्मासाठी आम्ही यूती केली असं ठाकरे म्हणाले माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला

सरकारचे विकासाचे दावे फोल आहेत अशी टीका यावेळी माजी मृख्यमंत्री शरद पवार यांनी केली माजी मृख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्याचे उमदवार उद्यनराजे भोसले आणि तर ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते महाआघाडीची एक बैठक काल कोल्हापुरातही झाली प्रतिक पाटील माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटिल यांचे नातू प्रतिक पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉप्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे प्रतीक पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याची दोन दिवसांपूर्वी चर्चा होती तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर सांगलीतून निवडणूक लढवणार की काय याचीही उत्सुकता होती पण यापुढे राजकारण नाही समाजकारणच करणार असं सांगत प्रतिक पाटील यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे लोकसभा निवडणक भाजपा कॉप्रेस आणि राष्ट्रवादी कॉप्रेसनं काल आपल्या उमेदवारांच्या नव्या याद्या जाहीर केल्या भाजपानं भंडारा गोंदियामधून सुनिल मेंढे यांना उमेदवारी दिली आहे भंडाऱ्यातच राष्ट्रवादी कॉप्रेसनं नाना पंचबुधे यांना उमेदवारी जाहीर केली आहे कॉग्रेसनं अकोल्यातून हिदायत पटेल रामटेकमधून किशोर गजभिये आणि हिगोलीतून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली त्याबरोबरच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातला उमेदवार पून्हा बदलला विजय बांगडे यांच्या उमेदवारीला स्थानिक विरोध होता आता त्यांच्या ऐवजी शिवसेनेतून आयात केलेले सुरेश धानोरकर चंद्रपूरचे कॉप्रेस उमेदवार आहेत अहमदनगर लढत राज्यात बहुतांश मतदारसंघातल्या लढतींचं चित्र आता स्पष्ट झालं आहे काही मतदार संघातल्या लढतींचं चित्र समजावून घेऊ पहिला वृत्तांत अहमदनगरचा अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीत आता चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे भाजपचे सुजय विखे राष्ट्वादी काँप्रेसचे संग्राम जगताप बहजन वचित आघाडीचे सुधाकर आव्हाड आणि भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र गांधी याने निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळं आता चौरंगी लढत होत आहे आज काँप्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा अहमदनगर इथं नुकताच पार पडला खासदार दिलीप गांधींचा मेळावाही झाला त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचे जोरात पडघम सुरू झाले आहे काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केलं तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली काँप्रेसच्या वतीने सर्वाना निरोप देण्यात आले होते असे थोरात यांनी सांगितले त्यामुळे आता राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणावर होत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहमदनगर बुलडाणा लढत अहमदनगरमधे चौरंगी लढत दिसते खरी पण बुलडाणा लोकसभा मतदारसंघात तिरंगी चुरस आहे असं आमचे तिथले वार्ताहर कळवतात बुलडाणा लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदा तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे यामध्ये शिवसेना भाजप युतीकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव तर राष्ट्रवादी काँप्रेस कॉंप्रेस आघाडीच्या वतीने डॉ राजेंद्र शिंगणे वंचीत बहजन आघाडीच्या वतीने बळीराम सिरस्कार हे निवडण्क रिंगणात राहणार आहेत यामध्ये वंचीत बहजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले असून शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव तर राष्ट्रवादी कॉप्रेसचे नेते डॉ राजेंद्र शिंगणे हे दोन्ही आपले नामांकन अर्ज दाखल करणार आहेत या तिनही उमेदवारांनी जिल्ह्यामध्ये प्रचाराचा धडाका सुरू ठेवला असून मतदारांच्या घरोघरी भेट घेऊन मतांचा जोगवा मागण्याचे काम सुरू केले आहे

हिंगोली लढत हिंगोली लोकसभा जागेसाठी काँग्रेसनं सुभाष वानखेडे यांची उमेदवारी आश्वर्यकारकरित्या जाहीर केली त्यामुळं इथल्या लढतीबाबत आता उत्सुकता आहे

शिवसेनेचे माजी खासदार तथा भाजप नेते आणि मागील निवडणुकीत काँप्रेसकडून पराभूत झालेले सुभाष वानखेडे यांनाच काँग्रेसकडून आश्चर्यकारकरीत्या उमेदवारी घोषित झाली मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये यामुळे गोंधळाचे वातावरण पसरले आहे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील काँप्रेसकडून सुभाष वानखेडे आणि वंचित बह्जन आघाडीचे मोहन राठोड अशी तिरंगी लढत रंगणार आहे कालपर्यंत एकमेकाच्या विरोधात लढणाऱ्यांना आता एकमेकांना आलिंगन द्यावे लागणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली दिलगिरी काल सकाळच्या बातमीपत्रात हातकणंगले मतदारसंघाशी संबंधित वृत्तातात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या नावाचा उल्लेख संपादकीय चुकीमुळे राजू पाटील असा घाला त्याबद्दल दिलगीर आहोत

जलना मतदारसंघ राज्यातल्या लोकसभा मतदार संघांचा लेखाजोखा या विशेष मालिकेत आज सादर करत आहोत जालना मतदारसंघाचा आढावा मराठवाङ्यातील जालना लोकसभा मतदार संघात जालना बदनापूर भोकरदन सिल्लोड फुलंब्री आणि पर्छण हे विधान सभा मतदार संघ येतात तसं पाहिलं तर हा मतदार संघ पहिल्या पासूनच भाजपचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो अपवाद म्हणून काँप्रेसचे बाळासाहेब पवार आणि बाबुराव काळे यांच्या विजयाचा

तत्पूर्वी भाजपचेच पुण्डलाइक हरी दानवे आणि उत्तमसिंह पवार इथून विजयी झाले होते

मात्र शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर खोतकरांनी माघार घेतल्यानं दानवे यांचा मार्ग मोकळा झाला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी

चार ग्रामपंचायती यापूर्वीच अविरोध निवडून आल्या आहेत जिल्ह्यातील आर्वी आष्टी कारंजा देवळी हिंगणघाट समुद्रपूर सेलू आणि वर्धा या आठही तालुक्यात शांततेत मतदान पार पडले असून काही ठिकाणी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानं मतदान खोळंबल होतं

मतदान शांततेत पार पडलं

ही घट इतर देशांच्या तुलनेत बरीच जास्त असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं काल जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे लातर जागतिक क्षयरोग निमूर्लन दिनाचे औचित्य साधून लातूर इथं या निमित्तान एक कार्यशाळा आयोजित केली होती राज्यात इतरही विविध ठिकाणी क्षयरोग दिनाचे कार्यक्रम आयोजन करुन जनजागृती करण्यात आली जालना वैवाहिक जीवनानंतर कुटुंबातल्या सदस्यांमध्ये आलेली कुटुंता दूर करावी यासाठी कौटुंबिक न्यायालयातल्या समुपदेशकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केलं आहे जालना इथं कौटुंबिक न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते रापंचमी लातर रंगपंचमीचा सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरडी रंगपंचमी साजरी करावी तसंच पाण्याचा अपव्यय टाळावा असं आवाहन विविध संस्था संघटनांनी केलं आहे लातूर जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं पाण्याची नासाडी टाळा असं आवाहन करण्यात आलं आहे

या बसमधील भाविक शिर्डीवरून डहाणू तालुक्यातल्या महालक्ष्मीच्या दर्शनाला येत असताना हा अपघात झाला

जखमींवर नाशिकमधल्या सामान्य रुग्णालयात आणि काहीवर त्र्यंबकमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत

वाईट हवामानामुळे सामना नियोजित वेळी सुरू होऊ शकला नाही हवामान काल मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींनी इजेरी लावली आज कोकण वगळता राज्याच्या इतर सर्व भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे उद्यापासून हवामान कोरडं राहील